विजया बँक आणि देना बँकेचं बडोदा बँकेत विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांच्या विविध नऊ संघटनांनी एकत्र येऊन हा संप पुकारला आहे आठवडाभरात बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा दुसरा संप आहे

लातूरमधे बँककर्मचा यांनी या निर्णया विरोधात आज जोरदार निदर्शनं केली

मंत्री रविशंकर प्रसाद हे विधेयक सदनात सादर करतील या विधेयकात मृस्लीम पतीनं एकाचवेळी तीनदा तलाक म्हणून वैवाहिक संबंध तोडण्याला प्रतिबंध करण्याची तरतूद आहे तीन वेळा तलाक म्हणून संबंध तोडणं हा दंडपात्र गुन्हा ठरवण्याची तसंच त्यासाठी तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद त्यात आहे भाजपानं पक्ष सदस्यांसाठी या विधेयकावरच्या चर्चेकरता लोकसभेत उपस्थित राहण्याचा पक्षादेश काढला आहे

ग्रामीण आणि दुर्गम भागात विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन उपलब्ध होत नसल्यामुळं ही कलचाचणी केवळ मोबाईल एपवर न घेता संगणकावरही घ्यायला परवानगी द्यावी अशी मागणी मुख्याध्यापक संघानं केली आहे

महाराष्ट्रासह बहराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक मर्चंट को ऑफ बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे सिडकोतल्या राजे संभाजी स्टेडियम धिं आज सकाळी मतपत्रिकांचे गडे तयार केल्यानंतर मतमोजणी सुरू झाली या निवडणुकीत माजी सत्ताधाऱ्यांचं प्रगती तसंच विरोधकांच्या सहकार आणि नम्रता या पॅनल मध्ये यंदा चुरशीची लढत आहे

आज मतमोजणीच्या तीन फेन्या होतील तर उर्वरित मतमोजणी उद्या होईल असं निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांनी सांगितलं तीन फेऱ्यात निकालाचा कल बऱ्यापैकी स्पष्ट होईल असा अंदाज आहे

महाराष्ट्र आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत सुरू झालेल्या या शाळांचा अभ्यासक्रम संशोधन पद्धतीचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं ज्ञजी माध्यमांच्या शाळांमधे गेलेली मुलं राज्यशासन राबवत असलेल्या कल्पक प्रयोगांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये परतत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

शाळा प्रवेशासाठी आधार क्रमांकाची सक्ती करता येणार नसल्याचं विशिष्ट ओळख प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे सर्वोच्च न्यायालयानं या वर्षी सप्टेंबर महिन्यात दिलेल्या निर्णयात बँक खाते दूरसंचार सेवांसोबतच शाळा प्रवेशासाठीही आधार क्रमांक आवश्यक नाही असं म्हटलं होतं त्यामुळे शाळांनी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देताना आधार क्रमांक मागणं बेकायदा असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे पॅन अर्थात कायम खाते क्रमांक आयकर विवरणपत्रं आणि काही कल्याणकारी योजनांसाठीच आधार क्रमांक आवश्यक आहे दिवंगत संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर आणि पार्धगायिका उषा तिमोथी यांना मुंबईत एका समारंभात मोहम्मद रफी पुरस्कार प्रदान करण्यात आला लक्ष्मिकांत प्यारेलाल जोडीतले लक्ष्मीकांत यांच्यासाठीचा हा पुरस्कार त्यांच्या कन्येने स्वीकारला एक लाख रूपये आणि चषक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तर उषा तिमोथी यांना पन्नास हजार रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला पहिलं राज्यस्तरीय भटके विमुक्त आदीवासी साहित्य संमेलन येत्या रविवारी औरंगाबाद ॐ होणार आहे संमेलनाचे मुख्य संयोजक के

गिहें यांनी काल औरंगाबाद धिं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या एक दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी टी

चव्हाण यांची निवड झाली असून माधवराव बोर्डे स्वागताध्यक्ष असतील संमेलनात चर्चासत्र कथाकथन कविसंमेलनाचं आयोजन केलं आहे येत्या दोन दिवसात राज्यभरात हवामान प्रामुख्यानं कोरडं आणि स्वच्छ सूर्यप्रकाश राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे